प्ण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी देश परदेशातले नागरिक प्रण्यात दाखल झाले आहेत सर्वच प्रमुख गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी तयार केलेले आकर्षक रथ आणि ढोल ताशा तसच लेझीम पथकांचं सादरीकरण हे मिरवण्कीचं प्रमुख आकर्षण असेल मानाच्या पाचही गणपती मंडळांची मिरवणूक सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडईतल्या लोकमान्य टिळक यांच्या प्तळ्यापासून सुरू होईल महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे यासाठी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे आठ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात येणार असून सात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांचाही यात समावेश आहे

लक्ष्मी रस्ता बाजीराव रस्ता शिवाजी रस्ता कुमठेकरकेळकर टिळक शास्त्री जंगली महाराज आणि फर्ग्यूसन महाविद्यालय रस्ता उद्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल विसर्जन घाटांवरही सर्व तयारी झाली असून घरगुती गणपतींचं विसर्जन हौदांमध्ये करावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे याबरोबरच सार्वजनिक स्वच्छता मिरवणूक मार्गावरची स्वच्छता आणि औषधोपचार कीटकनाशक फवारणी याबाबतचं नियोजनही महापालिकेनं केलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे

नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम आखण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं प्रत्येक जिल्ह्यात दिले आहेत विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मतदार नोंदणी सुरूच राहणार आहे प्रादेशिक जनसंपर्क विभाग आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं पृण्यात गेले दोन दिवस जल की बाते हे अभियान राबवण्यात आलं या उपक्रमातून पाण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं जलरक्षक प्रबोधिनीच्या वतीनं उपस्थिताना पाणी वाचवण्याची शपथ देण्यात आली प्णे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित सांस्कृतिक कट्टा या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी आज आपला जीवन प्रवास उलगडला आमच्या जुन्या चाळीतल्या गणपतीची आरती आम्ही दरवर्षी करतो माझ्याकडे जे आहे ते लोकाचं प्रेम आणि गणपतीच्या आशिर्वादामुळेच आहे अशी भावना जितेंद्र यांनी यावेळी व्यक्त केली पिंपरी चिंचवड महापालिकेनं डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज झालं

यातली काही शिल्प तयार असून काहींचं काम सध्या सुरु आहे बेकायदेशीरपणे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापारी आणि द्कानदारांवर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डानं आज कारवाई केली संबंधितांकडून या प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य विभाग प्रमुख आर

शेख यांनी ही माहिती दिली आता क्रीडा वृत्त औधच्या फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या सुजन करंडक फुटबॉल स्पर्धेत सोळा वर्षाखालच्या गटात आज मेगा प्रो फुटबॉल अकादमी सोनबा रेडर्स सुखोई एफ सी आणि मातोश्री या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली विजयी संघांकड्न आदीत्य पवार यळ सुरवसे आणि अभिषेक पाल यांनी गोल केले कुमार गटाच्या टेनिस स्पर्धेंत आज युग उपरीकर निल बोंद्रे आरोही देशमुख वंशिका अगरवाल काव्या त्पे मनिश हुड वेदांत खानवलकर यांनी आपापल्या गटातुन उपांत्य फेरीत प्रवेश केला नागप्रमध्ये झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेंत आज प्ण्याच्या प्रथा वर्टीकरनं दुहेरी मुकुटाचा मान पटकावला तिनं कनिष्ठ आणि उपकनिष्ठ अशा दोन्ही गटाचं जेतेपद राखलं

हवामान प्णे आणि परिसरात आजही पावसाच्या हलक्या सरी पडल्या